राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी झ णाऱ्या संघ नांना राष्ट्रपती भवनात हा प्रस्कार प्रदान केला

महाराष्ट्रातल्या रश्मी ऊर्ध्वदेशे यांनांही या प्रस्कारानं गौरवण्यात आलं आहे प्ण्यातल्या ऑशोमोशिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या त्या संचालिका आहेत

त्यांच्यात प्रयत्नातून उत्सर्जनासाठीची देशातली पहिली प्रयोगशाळा देशात स्रू झाली

लोप पावत चाललेल्या गोरमापी बंजारा भरत कामाला पून्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत ट्वि रवरुन कौत्क केलं आहे तसंच मदतीचा हातही दिला आहे

बीडमधल्या बंजारा वस्तीमध्ये जाऊन त्या महिलांना एकत्र करत बंजारा हस्तकला भरत काम सुरु केलं

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूरमधली इयता दहावीची परीक्षा देत असलेल्या साक्षी लोखंडे या विध्यार्थीनी आईचं न्कतंच निधन झालं मात्र तरीही खचून न जाता आधी परीक्षेला आणि नंतर आईच्या अंत्यसंस्काराला जाण्याचा निर्णय साक्षीनं खंबीर मनानं घेतला आणि त्यावर अंमलही केला आजच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा द्ःखात असतानाही शिक्षणाला प्राधान्य देणारी साक्षी देशभरताल्या असंख्य मुलींसाठी प्रेरणा ठरलीच आहे शिवाय खऱ्या अर्थानं सावित्रिच्या लेकीचा वसाही चालवत आहे

राज्य राखीव पोलिस दल अर्थात एसआरपीमध्ये महिलांची विशेष त्कडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

नागपूरमध्ये ही त्कडी उभारली जाणार आहे महिलांच्या विरोधातले हिंसाचार रोखणे आणि त्यांना अधिक सुरक्षा पुरवण्यासाठी ही तुकडी काम करेल जागतिक महिला दिनानिमित राज्यभर विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत त्याअंतर्गत वाशिम इथल्या गौरीशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी शीतल धनगर हीला एका दिवसासाठी वाशिम ग्रामीण पोलिस ठाणेदारपदाच्या पदावर तर मंगरुळपिर इथं कलंदरिया उर्द शाळेची विदयार्थिनी कशीश नाझ शेख आय्ब हिला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार दिला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे गडचिरोलीत पोलिस दलानं जिल्ह्यातल्या दर्गम भागातील नागरिकांसाठी ऑपरेशन रोशनी हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जात त्यानंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत जागतिक महिला दिनानिमित आज नांदेडमध्ये निर्भया फेरी काढली होती मुखेड इथं उत्कष्ट कामगिरी बजावत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता ईटूबूने यांचा यावेळी सत्कार झाला नांदेडमधे विठोबा नैसर्गिक भाजीपाला विक्री केंद्रातून भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी महिलांना जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांच्या हस्ते सन्मानित केलं

चंद्रपूर जिल्ह्यातही विविध भागांमध्ये महिलादिन कार्यक्रम आयोजित केले होते यामध्ये महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम रॅलीसह अनेक समाजउपयोगी कार्य करून हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला नाशिकमध्येही महिला दिन आज विविध उपक्रमांनी साजरा केला या निमितानं नाशिक पोलिसांनी सकाळी निर्भया मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं या मॅरेथॉनला अभिनेत्री रिंकू राजग्रु क्रिके पपू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांची उपस्थिती होती

सक्तवसूली संचालनालयानं आज पहापे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधक केली त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं

यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडया हवामान कोरडं राहील अशी शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे